भूकंपग्रस्त आसामला सर्वतोपरी सहाय्य करण्याचं पंतप्रधानांचं आश्वासन कोविड राष्ट्रीय देशात आज नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येनं आणि या आजारामुळे झालेल्या मृत्यूंच्या संख्येनं नवा उच्चांक गाठला त्यामुळे बहुतांश राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत अचानक मोठी वाढ झाली आहे

गेल्या वर्षी कोरोना देशात उद्रेक सुरु झाल्यानंतर आत्तापर्यंतच्या काळात एका दिवसात आढळलेली कोरोनाबाधीतांची ही सर्वाधिक संख्या आहे असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयानं आज सकाळी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे

लसीकरण जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतात स्थिर गतीनं प्रगतीपथावर आहे

असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे

लसीकरण नोंदणी तिसऱ्या टप्प्यापासून लसीकरणासाठी सर्वांना प्रथम नोंदणी अनिवार्य केली असून नागरिकांना आता थेट लसीकरण केंद्रावर जाऊन आयत्यावेळी नोंदणी करून लस घेता येणार नाही

नागरिकांना मोबाईल नंबरच्या आधारे ही नावनोंदणी करता येणार असून त्यासाठी पोर्टल वर उपलब्ध अर्ज भरून छायाचित्र असलेलं अधिकृत ओळखपत्र जोडावं लागणार आहे त्यानंतर नागरिकांच्या सोयीच्या जवळच्या लसीकरण केंद्राचा पत्ता आणि वेळ ही एस एम एस द्वारे कळवण्यात येईल

पंतप्रधान बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल एका उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत देशातील पायाभूत वैद्यकीय सुविधा वेगाने सुधारण्याचे निर्देश दिले यावेळी पंतप्रधानांनी देशातील कोरोनाची सद्यस्थिती आणि उपलब्ध वैद्यकीय सुविधा ऑक्सिजन पुरवठा आणि औषधांची उपलब्धता यासंबंधी माहिती घेतली

वैद्यकीय उपकरणे देशातल्या वाढत्या कोरोना संकटाला सक्षमपणे तोंड देण्यासाठी भारताला आता जगभरातील अनेक देशांकडून वैद्यकीय मदत मिळत आहे त्यानुसार भारताच्या मदतीच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत युरोपियन संघ संघटनेतील अनेक युरोपातील देशांनी भारताला वैद्यकीय मदत जाहीर केली आहे

पश्चिम बंगाल पश्विम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या आठव्या आणि अंतिम टप्प्यासाठीचं मतदान उद्या होत असून त्यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे

निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम राहावी म्हणून निवडणूक आयोगानं इलेक्ट्रोनिक मतदान यंत्र अर्थात इव्हीएम बरोबरच व्हीव्हीपॅटही वापरायचं ठरवलं आहे आठव्या टप्प्यासाठीच्या विविध पक्षांच्या स्टार प्रचारकांच्या प्रचाराची गेल्या सोमवारी संध्याकाळी सांगता झाली भुकंप संपूर्ण आसामला आज सकाळी भूकंपाचा मोठा धक्का बसला

भूकंपाचा केंद्रबिंदू गुवाहाटीजवळ सोनितपूर इथं असावा असा प्राथमिक अंदाज भूकंपमापन यंत्रणेनं व्यक्त केला आहे भूकंपाच्या धक्क्यांमुळे घाबरून लोक घराबाहेर पडले या धक्क्यांच्या तीव्रतेमुळे घरांना तडे गेले असल्याचं आकाशवाणीच्या गुवाहाटी इथल्या वार्ताहरानं कळवलं आहे

मोदी दरम्यान या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली परिस्थितीबाबत माहिती घेऊन आवश्यक असलेले सर्व साहाय्य करण्याचं आश्वासन मोदी यांनी दिलं असून आसामच्या नागरिकांना त्रास होऊ नये आणि ते सुरक्षित राहावेत यासाठी आपण प्रार्थना करीत असल्याचं मोदी यांनी ट्वीटरवर म्हटलं आहे भुकंप बांगलादेशच्या ढाक्क्यासाहित इतर भागातही आज सकाळी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले

निधन प्रसिद्ध ओडिया लेखक मनोज दास यांचं काल पुद्दुचेरी इथं काल निधन झालं

ओडिया प्रमाणेच इंग्लिश साहित्यातही त्यांनी आपली नाममुद्रा उमटवली होती त्यांच्या पार्थिव देशावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत दास यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी तीव्र द्ःख व्यक्त केलं असून दास यांच्या साधेपण आणि निर्मळपणामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व उजळून गेले होते असं त्यांनी ट्वीटरवर म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दास यांना आदरांजली अर्पण केली असून ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ स्तंभ लेखक आणि लेखक म्हणून आणि योगी अरविंद यांच्या तत्वज्ञानाचे भाष्यकार म्हणून दास देशवासीयांच्या चिरस्मरणात राहतील अस म्हटलं आहे या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं